गाळ्युक्त धरण गाळ्युक्त शिवार या योजनेचा लाभ घेऊन शेतात टाकलेल्या गाळामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात कर्ज घेण्याची गरज भासणार नाही मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे नवसंकल्पना प्रशासनात निर्माण झाली

महापौर चषक सबज्यूनिअर मुलींची राष्ट्रीय मुष्टीयुध्दा स्पर्धा आजपासून सुरू सरकारच्या गाळ्युक्त धरण गाळ्युक्त शिवार या योजनेचा लाभ घेऊन शेतात टाकलेल्या गाळामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात कर्ज घेण्याची गरज भासणार नाही तसंच तलावातील जलसाठा वाढल्याने गावातील हातपंप आणि विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांनी केलं मोरवा इथं खाजगी तलावाचा उपयोग फक्त गावाकरीता होत होता या तलावात पाण्याची पातळी वाढण्याच्या उद्देशाने अन्नुलोम संस्था आणि ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून या तलावाला गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या योजनेत समाविष्ट करण्यात आले

हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी ते बोलत होते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष श्री व्यंकय्या नायडू यांच्या गेल्या वर्षभरातल्या कामकाजाच्या अन्रभवावर आधारित प्रस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं करण्यात आलं

दरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना श्री नायडू यांच्या कारकीर्दीबद्दल गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्षा श्रीमती स्रमित्रा महाजन माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्कनी माहिती तंत्रज्ञान निर्यातीला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे कोलकाता इथं भारतीय सॉफ्टवेअर पार्क इनक्यूबेशन सेंटरच्या पायाभरणी सोहळ्यात ते काल बोलत होते

प्रसाद यांनी यावेळी सांगितलं देशभरात डिजिटल समावेशकता तसंच लिंगभाव समानता आणण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं श्री प्रसाद यावेळी म्हणाले लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या विचाराने काम केलं तर ते नक्कीच बदलू शकते परिवर्तनाची ही ताकद युवा शक्तीत असून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून ही युवा शक्ती प्रशासनात सहभागी झाल्याने आपल्या नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून सामान्यांच्या जीवनात बदल घडवित आहेत राज्य आणि देशाबद्दल चांगली भावना य्रवांमध्ये या कार्यक्रमांच्या माध्यमातून पहायला मिळाली असे गौरवोद्गर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं काढले

त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या फेलोशिप कार्यक्रमाने केवळ महत्व पटवून नाही दिले तर अन्य राज्यांना अशा प्रकारचा कार्यक्रम राबविण्यासाठीही प्रेरणा दिली युवा पिढी नाविन्यपूर्ण विचारांनी परिपूर्ण आहे त्यांच्या कडून अनेक संशोधन होत आहेत प्रचंड वेगाने समाज व्यवस्था बदलत आहे त्याचा अंतर्भाव प्रशासनात कसा करून घेता येईल यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला देशाच्या आर्थिक कांतीच्या वाटचालीत इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक ची सुरवात एक सुवर्णपान ठरेल यामुळं विकासापासून दूर जनतेचे आर्थिक समावेशन पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल इथं व्यक्त केला आयपीपीबी गावा गावात पोहचेल तिच्या विस्तारजाळ्याचे योगदान महाराष्ट्राच्या विकासासाठी घेणार असल्याचंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं भारतीय टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकचा काल नवी दिल्लीत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला तर मुंबई जीपीओ इथं मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते आयपीपीबीच्या गिरगांव शाखेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते

द्राक्ष केळी संत्री मोसंबी पेरू डार्छींब आंबा काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे

भारताच्या अमित पांघाल यानं मुष्टियुध्दात पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं स्पर्धेतील कालचा दिवस भारतासाठी आनंददायी ठरला कालच्या चौदाच्या दिवशी भारतानं दोन स्रवर्ण एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली

स्क्वाश कीडा प्रकारात जोशना चिनप्पा दीपिका पल्लीकल सुनयना कुरीविल्ला आणि तन्वी खव्ना यांनी सांधिक गटात रौप्य पदक पटकावलं

या सामन्यात आकाशदीप आणि हरमनप्रीत यांनी प्रत्येकी एक गोल केला आज या स्पर्धेचा समारोप होत आहे नागपूर महानगरपालिका नागपूर मुष्टीयुध्दा स्पर्धा संघटना मुष्टीयुध्दा फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र मुष्टीयुध्दा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आज पासून सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी इथं मुलींची संबज्यूनिअर राष्ट्रीय मुष्टीयुध्दा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं नागपूरस्थित साई कीडा केंद्रात मुष्टीयुध्द या खेळाचं प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं

मुष्टीयुध्द खेळात दिवसेंदिवस लोकांचा सहभाग वाढत असल्यामुळे या खेळात सहभागी होण्यासाठी आर्थिकदृष्टया कमक्वत असलेल्या वर्गालाही आपण प्रोत्साहन देणार असल्याचं सांगितलं देशात पहिल्यांदाच सबज्यूनिअर मुर्लीची राष्ट्रीय मुष्टीयुध्दा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे मेरी कॉम नंतर आज मोठ्या प्रमाणात म्रली मुष्टीयुध्दाकडे वळत आहेत आणि विविध स्पर्धामध्ये यश संपादन करून नाव लौकीक करीत आहेत

जर आईचं आरोग्य उत्तम नसेल तर जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन कमी असते तसंच तब्येत सतत बिघडते यातूनच कमी वजनाच्या तसंच कुपोषित बाळांच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे यावर उपाय म्हणून गर्भावस्थेत आईनं योग्य आहार घेतल्याने बाळाचे आरोग्य उत्तम राहील हे ओळखून केंद्र सरकारनं पोषण आहार अभियानाची सुरवात केली या योजनेमुळं आज गर्भवती स्त्रियांना उत्तम आहार अल्प दरात उपलब्ध होत आहे ऐकुया या योजनेच्या लाभार्थी भाग्यश्री वानखेडे यांच्या कडून साऊंड बाईट मेरा नाम भाग्यश्री वानखेडे है मैं नागपूर के खामला क्षेत्र में रहती हूँ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा शुरू की गई राष्ट्रीय पोषण आहार अभियान की मैं लाभार्थी है मैं इस योजना का लाभ लेकर बहोत ख्रश हूँ मैं नागपूर के मेयो सरकारी अस्पताल से इसका लाभ ले रही हूँ मुझे इस अस्पताल में पोषण आहार के बारे में पता चला मुझे इसके बारे में सलाह भी मिली मै नियमित रूप से अपना आहार लेती हूँ और सभी नियमों का पालन करती हूँ वक्त पर मेटे सेहत की जॉँच करवा के लेती हूँ इस अभियान के द्वारा मैं अपने खाने पीने में दूध हरी सब्जियॉं फल मुंग मटकी से बनाये हुए व्यंजन तथा प्रोटिन से समाविष्ट काफी चीजों का भी सेवन करती हूँ औषधांच्या भरमसाठ किंमतीमुळं सामन्यांना ती परवडत नाहीत यावर उपाय म्हणून औषध विभागानं केंद्रीय सार्वजनिक औषध क्षेत्रांतर्गत चांगल्या प्रतीची औषधं स्वस्त दरात मिळावी यासाठी जन औषधी योजना सुरू केली आहे कमी किमतीमध्ये उत्तम गुणवत्ता असलेली ही औषधं जनसामान्यांसाठी लाभदायक ठरत आहेत जन औषधी योजनेचे लाभार्थी शामला नीचत सांगत आहेत त्यांना या योजनेचा काय फायदा झाला

शहरात कस्तूरचंद पार्क हे एक ऐतिहासिक वारसा असलेले प्रसिध्द स्थळ आहे ही ओळ्ख मेट्रो स्टेशनला देण्यात यावी यासाठी एनिया फ्रेंच आक्टिक्तच्या साहयाने या स्टेशनचे बांधकाम होत आहे कामठीकडे जाणाऱ्या महामार्गावर एल्हिवेटेड सेक्शनवर हे स्टेशन राहील स्टेशनमध्ये प्रवेश आणि निर्गमन करण्याचा मार्ग कस्तुरचंद पार्क मैदानातून राहील या मार्गावर सदर सीताबर्डी गड्डीगोदाम आणि रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते आवागमनसाठी वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्याचे सुयोग्य व्यवस्थापन महामेट्रो तर्के करण्यात आले आहे याठिकाणी महा मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी रात्र दिवस कार्य करीत आहेत